राज्यात उद्योगांमधस्थिानिकांना रोजगार मिळावा यासाठी महाजॉब पोर्टलचं मुख्यमंत्र्यांच्या हस्त उद्वाटन

यावछी उद्योगांमध्याहित असलखिा वस्ति कपातीवर आणि कामगार कपातीवर त्यांनी चिंता व्यक्त क्वी राज्य सरकार अधिकाधिक उद्योग आकर्षित करण्यासाठी जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील असताना कामगार आणि वस्ति कपात योग्य नसल्याचं तस्किणाल आसंदर्भात उद्योगांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी दूर करण्याची गरज त्यांनी व्यक्त कल्ली

केंद्र सरकारकडुन आल्लाभिस्कच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून संबंधितांना वितरीत क्विज्ञात आहक्त त्यामुळजिज्य सरकार अथवा जिल्हा पातळीवर मास्क खरस्तींची आवश्यकता नाही तरीही आपत्कालीन स्थितीत खरद्दीमध्रिधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दक्ष्यात आलआहाजिल्हा पातळीवर जर चढ्या दरानघ्रास्क खरद्दीझाली असद्वी तर त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करु असंही मंत्री टोपर्यांनी स्पष्ट कलि

प्रवश्वक्त ई तिकिटांवर दिला जाईल अभ्यागतांचं शारीरिक तापमान मोजणं हँड सन्निटायझरची उपलब्धता तियादी नियमांची काटक्विर अंमलबजावणी होईल

हदगाव किनवट आणि बिलोली या तालुक्यात मध्यम स्वरूपाचा तर धर्माबाद भोकर माहूर नायगाव दाक्रिर कंधार आणि लोहा या सात तालुक्यात हलका पाऊस झाला